विदयापीठ अनुदान आयोग आणि आखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण संस्था यांच्याकडून शिष्यवृत्तीची रक्कम थकल्याबद्दल अनेक तक्रारी होत्या

देशातल्या गुंतवणूकदारांचं हीत जपण्यासाठी केंद्र सरकारनं ई कॉमर्स कंपन्यांमधे थेट परदेशी गुंतवणूकीबाबतच्या मार्गदर्शक तत्वांमधे बदल केले आहेत त्यानुसार त्यांचे समभाग असणाऱ्या कंपन्यांची उत्पादनं आता ई कॉमर्स कंपन्या विकू शकणार नाहीत उपादनांच्या विशेष विक्री करारांमधे ई कॉमर्स कंपन्या सहभागी होऊ शकणार नाहीत खरेदीदारांना दिला जाणारा रोख परतावा उचित आणि निःपक्ष असावा वस्तू आणि सेवा दरांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभाव या कंपन्या टाकू शकणार नाहीत त्यादी निर्बंध घातले असल्याचं वाणिज्य मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या शुल्कासंबंधी नवीन नियमांमुळे कार्यक्रमांच्या प्रसारणावर कोणताही परिणाम होणार नाही असं दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्रायनं स्पष्ट केलं आहे

दरम्यान ट्रायच्या या नियमांना विरोध दर्शवत केबल ऑपरेटर्सनी आज संध्याकाळी सात ते रात्री दहा या वेळेत प्रसारण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे रिझर्व्ह बँक ऑफ ाँडियाच्या तज्ञ सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी माजी गर्व्हनर बिमल जालान यांची नियुक्ती झाली आहे ही समिती रिझर्व्ह बँकेतल्या ठेवींचं आकारमान आणि सरकारला दिल्या जाणाऱ्या लाभांशाबाबत निर्णय घेईल रिझर्व्ह बँकनं काल जारी केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर या संदर्भात सुरु असलेल्या योजनांचा अभ्यास करायला या समितीला सांगितलं आहे

हरकत उल हर्ब ए उलाम या कार्यगटाच्या दहा जणांना राष्ट्रीय तपास संस्थेनं उत्तरप्रदेशातल्या अमरोहा आणि हापूर जिल्ह्यातून अटक केली आहे

मुंबई शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात खरेदीचा उत्साह दिसला